सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती आहे देशभरात आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातल्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत यानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते आज द्रदूश्य प्रणालीच्या माध्यमातून शिक्षकांना राष्ट्रीय प्रस्कार प्रदान करण्यात येणार आहेत शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबत आज द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित एका कार्यक्रमात आपले विचार शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर मांडणार आहेत अहमदनगर जिल्ह्याला सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे राहुरी तालुक्यातल्या गोपाळवाडी चेडगाव इथले जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण मंगलाराम यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक प्रस्कारानं गौरवण्यात येणार आहे मंगलाराम यांनी समाजातल्या सर्व स्तरातल्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत या पुरस्काराने आपण केलेल्या कामाचं कौतुक झालं असल्याची भावना मंगलाराम यांनी व्यक्त केली

या माध्यमातून कोणालाही आपल्या शिक्षकांना टपाल खात्यामार्फत शुभेच्छा संदेश पाठवता येईल

विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे मुंबई महापालिकेच्या शाळांनीही ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे यात येणाऱ्या अडचणींवर मात करत एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी मुंबई महापालिका घेत आहे

कोरोना संकटाच्या काळात त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी महापालिकेनं झूम गुगल मीट गुगल क्लासरुम व्हॉटसऍप यासारख्या माध्यमांतून जूनमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू केले मराठी हिंदी इंग्रजी आणि उर्दू भाषेतील यू ट्युब वाहिन्या सुरू केल्या

मात्र महापालिकेच्या शाळांमध्ये बरेच विद्यार्थी असे होते ज्यांच्याकडे स्मार्टफोन नव्हता इंटरनेट कनेक्शनची समस्या होती त्यांच्यासाठी महापालिकेनं पालक मित्र बालक मित्र योजना सुरू केली या योजनेतून ऑफलाईन शिक्षण देण्यासाठी गट तयार करण्यात आले

त्यांनी विद्यार्थ्यांना स्मार्टफोन उपलब्ध करुन दिले तसंच सामाजिक अंतराचं पालन करत विद्यार्थी जिथं ऑनलाइन वर्गाचा लाभ घेऊ शकतील अशा जागा उपलब्ध करुन दिल्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकं वह्या मिळाव्यात यासाठी वितरणाची यंत्रणा उभी करण्यात आली

याच श्रेय देशातील शेतकऱ्यांना असून त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आणि सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत स्वतःच्या कष्टानं हे साध्य केलं आहे अशा शब्दात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी देशातल्या बळीराजाचं कौतुक केलं आहे केंद्र सरकारनंही वेळेत उपलब्ध करून दिलेलं कृषी कर्ज खत बियाणं किटकनाशक आधुनिक अवजारं याचाही हे लक्ष्य पूर्ण करायला हातभार लागला असंही तोमर म्हणाले देशात सध्या अनेक ठिकाणी अजूनही भाताची लागवड सुरु असून डाळी कडधान्य आणि तेल बिया पिकांची लागवड पूर्ण झाली आहे

कोरोना नियंत्रण मोहीम कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी तसंच राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्था तसंच लोकप्रतिनिधींच्या साहाय्यानं माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवण्यात येणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ही माहिती दिली कोरोनावर उपाययोजनाबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते

तसंच संशयित कोरोना रुग्ण आणि मधुमेह हृदयविकार मुत्रापिंड विकार लठुपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून उपचारासाठी संदर्भ सेवा देणार आहेत

जावडेकर पूण्यातील कोरोनाच्या गंभीर स्थितीवर नियंत्रण आणण्याबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत आज विधान भवन इथं विविध बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे संपर्क मंत्री अजित पवार आरोग्य मंत्री राजेश टोपे राज्यमंत्री दत्ता भरणे या सर्व बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत पहिल्या बैठकीत शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रातून आलेले तीन उच्चस्तरीय अधिकारी आपला अहवाल सादर करतील यावर सविस्तर चर्चा करून कोरोना नियंत्रणाची पुढील दिशा आणि उपाययोजना ठरविण्यात येणार आहेत त्यानंतर सर्व लोकप्रतिनिधी आणि संपादकांच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत

या निधीतून पूर परिस्थितीमुळे बाधीत झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान पडझड झालेल्या घरांच्या द्रुस्तीसाठी मदत त्याचप्रमाणे मदत छावण्यांमध्ये आश्रयाला असणाऱ्या नागरिकांना अन्न पाणी आणि वैद्यकीय देखभाल या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत

मदतीची रक्कम मृत व्यक्तीच्या वारसांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरीत करण्यात येणार आहे

प्रत्येक गावासाठी युनिक कोड प्रत्येक सात बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड ही या सातबाराची वैशिष्ट्य ठरणार आहेत अशी महिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल दिली ब्रिटीश काळात एम

देसाई यांनी सुधारणा केल्या होत्या

सातबारा उताऱ्यातील नव्या बदलामुळे राज्यातील जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन जमीन महसूलविषयक वाद कमी होण्यास मदत होईल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला कोकण रेल्वे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल प्रबोधिनीच्या परीक्षार्थींच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते सावंतवाडी मुंबई ते मडगाव आणि कोल्हापूर ते मडगाव या मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत

ती दुसऱ्या दिवशी सकाळी सावंतवाडीला पोहोचेल

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला आहे त्यामुळे पदवी प्रदान समारंभाची तारीख पुढे ढकलली असल्याचं विद्यापीठ प्रशासनान कळवलं आहे गोंडवाना विद्यापीठ विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याच्या गोंडवाना विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉक्टर श्रीनिवास वरखेडी यांची नियुक्ती झाली आहे विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ नामदेवराव कल्याणकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ उद्या पूर्ण होत आहे त्यामुळे त्यांच्या रिक्त होणाऱ्या पदावर डॉ वरखेडी यांची नियुक्ती झाली आहेत

वरखेडी कुलगुरूपदाची सूत्र स्वीकारणार आहेत

वरखेडी सध्या नागप्र जिल्ह्यातील रामटेक इथल्या कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यपीठाच्या कुलगुरू पदावर कार्यरत आहेत गडचिरोली गडचिरोली जिल्हयातील पूरग्रस्त भागात पूरपश्वात विविध आजार पसरू नयेत या साठी आरोग्य विभागानं प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू केल्या आहेत

लातूर लातूर तालुक्यातील येळी ढोकी भिसेवाघोली शिराळा या परिसरात गुरुवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा असे आदेश आमदार धिरज देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत निधन लातूर जिल्ह्यातल्या औसा इथले माजी नगराध्यक्ष अँड

त्यांनी नुकतीच कोरोनावर मात केली होती भूकंप पालघर पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या भूकपाच्या धक्क्यांचं सत्र अजूनही सुरु आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार